पहाटे चार वाजता शासकीय पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलं

पुणे शहर आणि परिसरातल्या प्रमुख खासगी सार्वजनिक महादेव मंदिरात देखील भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांसाठी दर्शन बारीची व्यवस्था आहे ओंकारेश्वर पाताळेश्वर अरण्येश्वर सोमेश्वर नागेश्वर धायरेश्वर मृत्यूंजयेश्वरआणि पर्वती टेकडीवरील देवदेवेश्वरआदी पुरातन मंदिरांत पहाटेपासूनमहादेवाच्या पिंडीस दुधाचा अभिषेक तसच धार्मिक विधी आयोजिले होते दिवसभर महादेवाला बेल धोतऱ्याचे फूल पांढरी फुले कवठ द्ध वाहण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या

घरोघरीही शिवरात्रीनिमित्त उपवासाचे पदार्थ करण्यात आले होते

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने हे हे बजेट सादर करणार आहेत

पुणे सातारा आणि सांगली वगळता अन्य भागातील कारखाने या महिनाअखेरपर्यंत कसेबसे चालतील अशी शक्यता असून मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत यंदाचा गाळप हंगामच संपेल असा अंदाज आज साखर संघाशी संबंधित सूत्रांनीव्यक्त केला राज्य मार्ग परिवहन अर्थात एस टी महामंडळातर्फे राज्यातील विविध मार्गावर ई बस सुरु केल्या जाणार असल्या तरी हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे महामंडळाच्या पुणे विभागातील सूत्रांनीआज दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईकोल्हापूरसोलापूर नाशिक आणि औरंगाबाद या मार्गावर ही सेवा सुरु केली जाणार आहे मात्र तत्पूर्वी या सर्व मार्गावर पुरेशी चार्जिंग केंद्र सुरु होणे आवश्यक आहे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेसाठीच्या संभाव्य उमेदवारीबद्दल आक्षेप घेतला असून त्यांचे भाजपसाठी योगदान काय असा सवाल उपस्थित केला आहे आगामी राज्यसभा निवडण्कीसाठी भाजपतर्फे उदयनराजे याना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा असून त्याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना संजय काकडे यांनी उदयनराजेंना एवढ्या लवकर राज्यसभेवर पाठवण्याची घाई पक्ष करणार नाही असा विश्वास व्यक्त केला त्याचवेळी या उमेदवारीसाठी आपण स्वतः आग्रही असल्याचंही ते म्हणाले

पुण्यातील बांधकामांची संख्या वाढत असून बांधकाम व्यावसायिकांचे अन्य प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल त्याचबरोबर रेडी रेकनरचे दर कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जातील असे थोरात यांनी या वेळी बोलताना सांगितले

अशावेळी पाण्याचा प्नर्वापर होणेनागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा पाण्याच्या मर्यादित वापरासाठी उपाय म्हणून बांधकाम व्यावसायिकांनी घर खरेदीदारांना प्री पेड मीटर बसवून द्यावे

क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर राज्यअध्यक्ष राजीव पारखी यावेळी उपस्थित होते अखिल भारतीय पोस्टल क्रिकेटच्या आजच्या सहाव्या दिवशी डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या दोन सामन्यात आंध्र प्रदेश आणि राजस्थान संघांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली

पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्यावतीनं तृृतीय श्रेणीचे जिल्हास्तरीय साखळी सामने सुरु आहेत

यामध्ये नॅशनल युथ फुटबॉल अकादमी आणि दिएगोज ज्य्नियर्स ब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली विजयी संघांकड्न आकाश वाडकर वैभव जोशी निखिल सावंत आणि अजित चव्हाण यांनी गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला अंतिम लढत रविवारी होणार आहे ही स्पर्धा ढोबरवाडीच्या मैदानावर सुरु आहे हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं

उद्या आकाश ढगाळ राहिलअसा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे नमस्कार